सबका साथ सबका विकास सबका विक्वास या मंत्राच्या यशस्वी पुर्ततेसाठी नीती आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं नीती आयोगाच्या नियामक मंडळाची पाचवी बैठक आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते खाली होत आहे या बैठकीची सुरुवात करताना ते बोलत होते जीवनातली सुलभता आणि सक्षमता प्रत्येक भारतीयाला पुरवायची असून त्यासाठी प्रत्येकानं आपलं योगदान देण्याची वेळ येऊन ठेपली आहे असं ते म्हणाले गरीबी बेरोजगारी दुष्काळ प्रदूषण भ्रष्टाचार आणि हिसंचाराविरुद्ध एकत्रित लढा देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात नव्यानं तयार केलेलं जलशक्ती मंत्रालय जलव्यवस्थापनाच्या सर्वकष दृष्टीकोनासाठी महत्त्वपूर्ण मदत करेल असं ते म्हणाले नवं नियुक्त सरकारच्या कार्यकाळात नीती आयोगाच्या नियामक मंडळाची ही पहिलीच बैठक आहे पावसाच्या पाण्याची साठवणूक दुष्काळी परिस्थिती आणि त्यावरच्या उपाययोजना जिल्ह्यांचे महत्त्वांकाक्षी कार्यक्रम कृषि क्षेत्रातल्या सुधारणा आणि नक्षलवादी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करुन सुरक्षिततेसंबधित मुद्दे याविषयांवर आजच्या बैठकीत चर्चा होईल छत्तीसगढ़ कर्नाटक तामिळनाडू केरळ पुद्दुचेरी मेघालय आणि नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे डॉक्टर आणि तिर वैद्यकीय व्यवसायिकांना कुठल्याही हिंसाचारा पासून संरक्षण देण्यासाठी विशेष कायदा बनवावा अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एका पत्राद्वारे केली आहे डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे भारतीय वैद्यकीय संघटनेनं पुकारलेल्या डॉक्टरांच्या राष्ट्रव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन यांनी या सूचना केल्या आहेत संघटनेनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेही डॉक्टरांना संरक्षण देणारा केंद्रीय कठोर कायदा तयार करण्याची मागणी केली आहे संघटनेच्या प्रतिनिधी मंडळानं आज हर्षवर्धन यांची भेट घेतली दिल्लीतल्या एम्स रुग्णालयातले डॉक्टर कामावर रुजू झाले आहेत पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या डॉक्टरांच्या संप प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयानं पश्चिम बंगालकडे या प्रकरणाचा तात्काळ अहवाल मागवला आहे देशभरातल्या डॉक्टर आरोग्य सेवेतले व्यावसायिक आणि वैद्यकीय संघ यांनी मंत्रालयाकडे या संपाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेबाबत निवेदनं पाठवली आहेत केंद्र सरकारनं पश्चिम बंगालमधील राजकिय हिंसाचार रोखण्याकरता योजलेले उपाय आणि या प्रकरणी केलेले तपास याचा पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागवला आहे

पश्चिम बंगालमधल्या नील सिरकार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयातल्या डॉक्टरांचा संप आजही सुरु असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीला जाणार नाही असा निर्णय या डॉक्टरांनी घेतला आहे डॉक्टरांवर नुकताच झालेला हल्ला आणि त्यावर ममता बॅनर्जी यांनी केलेली वक्तव्य बघता आपल्याला असुरक्षित वाटत आहे असं या डॉक्टरांचं म्हणणं आहे यासंदर्भात बॅनर्जी यांची भूमिका नकारात्मक असून त्यांनी चर्चेसाठी ठराविक सदस्यांनाचं का बोलावलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे भारतीय वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ सांतनू सेन यांनी आज सकाळी या संपकरी डॉक्टरांची भेट घेतली या संपात डॉक्टरांखेरीज तिर बाहेरच्या व्यक्ती सहभागी झाल्याचं निदर्शनाला आल्याचं सेन यांनी म्हटलं आहे याप्रकरणी वरिष्ठ डॉक्टरांच्या शिफारसीमंडळानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे राज्यमंत्रीमंडाळाचा उद्या विस्तार होणार आहे नव्या मंत्र्यांना राज्यपाल चे विद्यासागर राव मुंबईत राजभवन ब्रिं सकाळी अकरा वाजता शपथ देतील राजभवनच्या सुत्रांनी आज ही माहिती दिली भाजपाचे अनिल बोंडे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दालख झालेले जयदत्त क्षीरसागर यांची नावं या विस्तारासाठी चर्चेत आहेत रिपाईतर्फे महातेकर मंत्रिमंडळात असतील अशी माहिती रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज बातमीदारांना दिली मंत्रिपदाची आपली मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले

लोकसभा निवडणुकीनंतर ही पहिलीच अयोध्या भेट आहे निवडणूकीपूर्वी दिलेल्या अयोध्या भेटीत उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला नवनिर्वाचित खासदारांसह पुन्हा भेट देण्याचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी उद्घव ठाकरे ही भेट देणार असून ते उद्या राम लल्ला मंदिरात प्रार्थना करणार असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वार्ताहरांना सांगितलं

दुसा यादा प्रधानमंत्री झाल्यानंतर मन की बात चा हा पहिलाच संवाद आहे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन उद्या बिहारमधील मुजफ्फरपूरला भेट देतील आणि मेंदूज्वरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतील केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अब्बिनीकुमार चौबे त्यांच्यासोबत असतील

हर्षवर्धन केजरीवाल रुग्णालय आणि श्रीकृष्ण मेडिकल महाविद्यालय रुग्णालयाला भेट देणार आहेत तसंच नवी दिल्लीत परत येण्याआधी बिहार सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत या आजाराबाबत आढावा बैठक घेतील झेलम नदीवर पूर व्यवस्थापन करण्याकरता एका मोठया प्रकल्पाच्या दुस या टप्प्याला जम्मू कश्मीर प्रशासनानं मंजुरी दिली आहे या प्रकल्पाकरता पाच हजार चारशे कोटी रुपये तिका खर्च येणार आहे

या बैठकीत आर्थिक वित्तीय आणि जलवायू संबंधी प्रक्रियांचा अंदाज वर्तवण्यात सुधारणा याबाबत चर्चा झाली या करता मोठया प्रमाणावर डेटाचं विश्लेषण आणि प्रशासनात त्याचा उपयोग करण्याबाबत विचार विनिमय झाला ओदिशात भुवनेश्वर श्विं सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या मेन्स सिरीज फायनल्स स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये अंतिम लढत सुरु आहे

या स्पर्धेतलेही पहिले दोन संघ महिलांच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळतील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने खेळले जात आहेत

कार्डीफ धिं दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात दुसरा सामना खेळला जात असून दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे